खरेदीसाठी बाजारपेठांमधे तुडुंब गर्दी आहे विविध रंगांचे आणि आकृत्यांचे आकाशकंदील रोषणाईचं साहित्य फुलं रांगोळीचे रंग पणत्या अशा वस्तुंनी बाजार फुलले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे मिठायांच्या दुकानांमधेही गर्दी पहायला मिळते आहे घरोघरी दीपावलीच्या आगमनाची तयारी होताना दिसते आहे रेल्वे सुरक्षा दलानं ई तिकीटांची दलाली करणा यांविरोधात छापासत्र सुरु केलं आहे

केरळमध्ये सबरीमाला धिल्या अय्यप्पा मंदिरात काल मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू झाले आहेत महापूजा उद्या होणार असून त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे सर्व वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेशाची अनुमती राहील या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निषेधाचे सूर उमटत असल्यानं आणि गेल्या महिन्यात काही हिंसक घटना घडल्यानं मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकूण दीडहजार पोलीस तैनात करण्यात आले असून मंगळवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे येथील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे शिमला आणि मनाली िब्रें पाऊस झाला तर कल्पा चित्कुल कीन्नौर जिल्ह्यात आणि कीलाँगमध्ये या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली कर्नाटकजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आज आणि उद्या अहमदनगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातल्या कांही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे दरम्यान काल साताराअहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला

वेस्टडीजविरोधात कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर भारताचा आत्मविक्षास वाढला आहे विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती देण्यात आलं आहे महेंद्रसिंह धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे

जम्मू कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात खुडपोरा गावात काल रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर केंद्रीय राखीव पोलिस दल आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं या परिसराला घेराव घालून शोधकार्य सुरू केलं अशी माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे सुरक्षा दलाचे जवान जवळ आल्याचे पाहाताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला याठिकाणी दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती जर्मनीत सुरू असलेल्या सार्लो खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शुभंकर डे यानं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं चीनच्या पेंगबो रेन याचा पराभव केला

रविवारी अंतिम फेरीत शुभंकरचा विजेतेपदासाठी मुकाबला राजीवशी होईल